ग्रंतवणूक आणि आर्थिक विकासासंदर्भात स्थापन केलेल्या समितीत गृह मंत्री अमित शाह अर्थमंत्री निर्मला सीतारामन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री पिय्ष गोयल यांचा समावेश आहे तर रोजगार आणि कौशल्य विकास विषयक समितीत कृषी मन्ष्यबळ विकास पेट्रोलियम कौशल्य आणि रोजगार नागरी विकास मंत्र्यांसह निर्मला सीतारामन पिय्ष गोयल आणि नितिन गडकरी यांचाही या समितीत समावेश आहे स सरकारनं आठ समंत्रीमंडळ समित्यांचं पुर्नगठन केलं आहे त्यात नियुक्तीसमिती निवासविषयक समिती आर्थिक व्यवहार संसदीय कामकाज राजकीय व्यवहार स्रक्षा ग्ंतवण्क आणि वृद्धी तसंच रोजगार आणि कौशल्य विकास विषयक मंत्रीमंडळ समित्यांचा समावेश आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामुळे भूजल प्रद्षण कमी झाल्याचा निष्कर्ष य्निसेफनं केलेल्या एका अभ्यासातून समोर आला आहे स्वच्छतेचा आग्रह आणि स्वच्छता विषयक संदेशांची भूमिका यात महत्वाची ठरल्याचं निरीक्षण य्निसेफनं नोंदवलं आहे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देश संपूर्ण हागणदारीम्क्त झाल्यास तीन लाखांहन अधिक लोकांचे प्राण वाचतील असं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अभ्यास अहवालाचा हवाला देऊन म्हटलं आहे

भारतीय क्रिकेट संघानं एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल विजयी सलामी दिली

देशाच्या विविध भागात गेल्या काही दिवसात सौम्य झालेली उष्णतेची लाट प्न्हा तीव्र झाली आहे

त्यापाठोपाठ नागपूरमध्ये सर्वाधिक तापमान होतं

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव प्रस्कार यंदा जेष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी आणि जेष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांना जाहीर झालाय